शक्यता मन की बात इतर देशांपेक्षा आपल्याकडे कोरोनाचं आव्हान अधिक कठीण असूनही विषाणू प्रसाराची गती रोखण्यात आणि मृत्यूदर कमी राखण्यात आपण यश मिळवलं आहे आपल्या सगळ्यांच्या सामुहिक प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून केलं कोरोना संकटाच्या काळात आरोग्य क्षेत्रासह सुरक्षा स्वच्छता माध्यम क्षेत्रात अहोरात्र सेवामग्न असलेल्या व्यक्तींचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन या लढ्याला आणखी बळकटी देतो असं सांगून या सर्वांच्या सेवाभावी कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला या काळात सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचं कौतुक करताना नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्याच्या राजेंद्र जाधवनं ट्रॅक्टरच्या मदतीनं चालवलेल्या निर्जंतुकीकरण यंत्राचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला

या यंत्राची उपयुक्तता तपासून कोरोना संकट काळात त्यांनी हे यंत्र सटाणा नगरपरिषदेला वापरासाठी दिलं

यानिमित्त जाधव यांच्यासोबत संवाद साधला असताना त्यांनी आकाशवाणीकडे आपलं मनोगत व्यक्त केलं कोरोना वरील लस विकसित करण्यासाठी भारताल्या प्रयोगशाळांमध्ये जे काम सुरू आहे त्याकडे सगळ्या जगाची नजर आहे या प्रयोगातून काहीतरी सकारात्मक हाती लागेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला कोरोना संकटाची झळ सर्वांनाच लागली असली तरी यात सर्वाधिक नुकसान श्रमिकांचं आणि गोरगरिबांचं झालं आहे असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं त्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी आपण सगळे झटत आहोत पण ही लढाई दीर्घकाळ चालणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केल दूरदृष्य संवादाच्या माध्यमातून सुरु असलेल्या शिक्षणाबद्दल त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचही कौतुक केलं अर्थ व्यवस्था सावरण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजमुळे गावं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करू लागतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला

कोरोनाचं संकट संपलेलं नाही त्यामुळे संघर्ष सुरूच ठेवा सुरक्षित अंतर राखा हात धुवा मास्क वापरा या आवाहनासह सर्वांना निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा देत पंतप्रधानांनी कालच्या मन की बातची सांगता केली

एलिसा सर्वेक्षण सर्वसामान्य लोकांमधील कोरोना विषाणूचा संसर्ग मोजण्यासाठी एलिसा चाचणी वापरुन एक अभिरुप सर्वेक्षण करण्याचा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सर्व राज्यांना दिला आहे कोरोना साथीच्या विरुद्ध भविष्यातील कृती ठरवण्यासाठी परिषदेनं राज्यांना एक तपशिलवार योजना पाठवली असून सर्वसामान्य लोक तसंच उच्च जोखीम असलेल्या लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग किती होऊ शकतो ते मोजण्यास सांगितलं आहे नियमित अंतराळाने केलेल्या अशा सर्वेक्षणात आरोग्य कार्यकर्ते आघाडीवरील कर्मचारी रोग प्रतिकार शक्ती क्षीण असलेले आणि कंटेनमेंट क्षेत्रातील तसंच लक्षणे न दिसून येणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण करता येणार आहे पुण्याच्या विषाणूजन्यरोग शास्त्र संस्थेनं तयार केलेल्या या एलिसा संचाची व्यापक चाचणी घेऊन वैधता सिद्ध झाली आहे

या गाड्यांच्या सर्व श्रेणींचं आरक्षण भरलं आहे सामान्य श्रेणीचे डबे केवळ आसनासाठी आरक्षित आहेत या गाड्यांमध्ये एकही डबा अनारक्षित नसेल

प्रवाशांनी अंथरुण पांघरुण स्वतःचं न्यायचं आहे गाडीत दिलं जाणार नाही

त्याचवेळी केंद्राने सवलत देऊनही धार्मिक स्थळं आणि मॉल्स मात्र राज्यात बंदच राहणार आहेत शिवाय आंतरराज्य आणि आंतर जिल्हा प्रवासासाठीचे निर्बंधही कायम राहणार आहेत काय आहे राज्य सरकारची नवी नियमावली याविषयीचा हा वृत्तांत

मात्र त्यातील ट्रायल रुम बंद राहतील कपडे परत घेणे किंवा बदलून देणे यांना परवानगी राहणार नाही सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांचीराहणार असून त्यासाठी त्यांनी होम डिलिव्हरी टोकन सिस्टम मार्किंग अशी पद्धत अवलंबावी लागेल जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर शक्यतो टाळावा अत्यावश्यक कामासाठी रिक्षा अथवा टॅक्सी कॅबचा वापर करता येईल पण त्यात चालकांव्यतिरिक्त केवळ दोन प्रवाशांनाच परवानगी राहील तर दुचाकीवर केवळ एका व्यक्तीनेच प्रवास करावा अशी सूचना देण्यात आली आहे

इतरांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहित करावे अशी सूचना देण्यात आली आहे

यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील सर्वसामान्य नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहील आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी

बी बी एस परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या आणि इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यःपरिस्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत या निर्णयामुळे एम बी बी एस उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून सुमारे चार हजार डॉक्टर्स सध्याच्या कोविडजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत

परराज्यातील कामगारांना पुन्हा कामासाठी बोलवायचं असेल तर त्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी सम्पर्क करावा तसंच काही दिवस त्यांच्या राहण्याचा खर्च उद्योजकांनी करावा आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी सूचना गडकरी यांनी केली

तंबाकदिन टोपे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखू मुक्तीची शपथ देतानाच महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याची शपथही घेतली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दोन दिवस आधी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी ध्र्मपान प्रतिबंध आणि थ्रंकण्यास बंदी आदेश लागू केल्याचेही त्यांनी सांगितले जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेनं यावर्षी तरुणांना तंबाखू उद्योगांच्या तावडीतून वाचवा आणि त्यांना तंबाखू आणि निकोटीनच्या वापरापासून दूर ठेवा असं घोषवाक्य दिलं आहे

या मजुरांपैकी मागेल त्याला काम देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केले राज्यातही अन्यत्र अहिल्यादेवी यांच्या स्मृतिला अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

लक्षद्वीप बेटांच्या परिसरात असलेल्या कमीदाबाच्या पट्ट्याची तीव्रता रात्रभरात वाढली असून त्याचं रुपांतर उद्यापर्यंत चक्रीवादळात होईल बंगालच्या उपसागरावर नुकत्याच येऊन गेलेल्या उमपून चक्रीवादळानंतरचं भारतीय उपखंडाकडे झेपावणारं हे या हंगामातलं दुसरं बादळ असेल हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेनं वाटचाल करेल त्यामुळे मान्सुनची आगेकुचही झपाट्यानं होईल आज मान्सुन केरळमध्ये सक्रीय होणं अपेक्षित आहे संभाव्य वादळाच्या प्रभावानं राज्यातही मान्सून लवकर येऊ शकतो मान्सून पूर्व पावसानं काल जवळपास संपूर्ण राज्यात त्याच्या आगमनाची द्वाही दिलीच आहे त्यामुळे उष्णतेची लाटही पूर्णतः ओसरली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यासाठी येता आठवडा पावसाचा आहे कोकणात तो सार्वत्रिक असेल इतर भागातही अनेक ठिकाणी हजेरी लावेल कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताआहे वादळी हवामानामुळे समुद्र खवळलेला आहे मासेमारांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार